सरन्यायाधीश न्यायमूर्ती दीपक मिश्रा यांच्या अध्यक्षतेखालच्या पाच सदस्यीय पीठाने चारास एक अशा मताने आज हा निर्णय दिला शबरीमाला मंदिरात महिलांना प्रवेश नं देणं हा लिंग भेद असून हिंदू महिलांच्या अधिकारांचं उल्लंघन आहे तसंच महिलांना प्रवेशबंदी ही अनिवार्य धार्मिक प्रथा नाही असं न्यायालयाने निकाल देताना म्हटलं आहे नक्षलवाद्यांची संबंध असल्याच्या संशयावरून पाच मानवी हक्क कार्यकर्त्यांच्या अटकेसंदर्भात हस्तक्षेप करण्याची आणि भीमा कोरेगाव हिंसाचाराचा विशेष तपास पथकामार्फत तपास करण्याची मागणी सर्वोच्च न्यायालयाने आज फेटाळली सरन्यायाधीश न्यायमूर्ती दीपक मिश्रा यांच्या अध्यक्षतेखालील त्रिसदस्यीय पीठाने दोनास एक या मताने या दोन्ही मागण्या फेटाळल्या सरन्यायाधीश दीपक मिश्रा आणि न्यायमूर्ती ए एम खानविलकर यांनी हा निर्णय देताना मांडलेल्या मतांशी आपण सहमत नाही असं न्यायमूर्ती चंद्रचूड यांनी सांगितलं ई फार्मसी विरोधात राज्य भरातल्या केमिस्ट आणि फार्मसिस्ट हे मध्य रात्रीपासून एक दिवसाच्या संपावर गेले असून आज पालघर जिल्ह्यातल्या पालघर बोईसर मधली सर्व मेडिकल बंद आहेत रत्नागिरी सिंधुदुर्ग अमरावती वाशिम हिंगोली भंडारा सोलापूर जिल्ह्यातही व्यापा यांनी आंदोलन सुरु केलं आहे रत्नागिरीत तसंच सिंधुदुर्ग जिल्ह्या ई फार्मसी विरोधात मोर्चा काढण्यात आला

हिंगोली जिल्ह्यात बंदला शंभर टक्के प्रतिसाद मिळाला आहे ई फार्मसीवर सरकारचं नियंत्रण राहणार नाही यामुळे नशेची औषधं सहजरित्या लोकांपर्यंत पोहोचतील ई फार्मसीमुळे छोटे केमिस्ट दूकानदार उध्वस्त होतील त्यामुळे सरकारने ई फार्मसीला मंजूरी देऊ नये अशी केमिस्ट आणि फार्मासिस्टची मागणी आहे

भारतीय सद्यि दलाचं शौर्य धर्तीआणि त्याग यांच्या सन्मानार्थ देशभरात आजपासून पराक्रम पर्व साजरं होत आहे रविवारपर्यंत चालणाऱ्या पराक्रम पर्वाचा मुख्य सोहळा नवी दिल्ली इथल्या इंडिया गेट इथं आज होईल संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन या उद्घाटन करतील

दहशतवाद्यांचा तळ नष्ट केल्याचं चित्रण या चित्रफितीत आहे सर्जिकल स्ट्राईकच्या द्विवर्षपूर्तीनिमित्त जारी केलेली ही चित्रफीत पूर्णतः खरी असल्याचं माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या एका अधिकाऱ्यानं सांगितलं

आशिया चषक क्रिकेट स्पर्धेचा अंतिम सामना आज दुबई इथं भारत आणि बांगला देश यांच्यात होणार आहे या सामन्याचं धावतं समालोचन आकाशवाणीवरुन हिंदी आणि इंग्रजीत संध्याकाळी साडे चार वाजता सुरु होईल ही स्पर्धा सलग सातव्यांदा जिंकण्याची संधी भारताला आहे गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत आगामी काळातही लता मंगेशकर यांचा आवाज जगभरातल्या कोट्यवधि रसिकांना मंत्रमुग्ध करत राहो असं ट्विट राष्ट्रपतींनी केलं आहे तर लता मंगेशकर यांची अद्वितीय गायकी अनेक दशकं कोट्यवधि भारतीयांच्या प्रशंसेला पात्र ठरली असल्याचं मोदी यांनी म्हटलं आहे प्रसिद्ध साहित्यिक कविता महाजन यांच्या पर्थिवावर आज सकाळी पुण्यात अंत्यसंस्कार करण्यात आले महाजन यांचं काल रात्री अल्प आजारानं निधन झालं

काही दिवसांपासून न्यूमोनियानं आजारी असल्यानं पुण्यात बाणेर इथल्या एका रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते तिथंच त्यांनी अखेरचा श्वास घेतला